प्रत्यक्त भारतीयानं स्वदर्शी वस्तू खरदी कराव्यात

त्यानंतर तिरुअनंतपुरम जिल्ह्यातल्या साईग्राम झिल्या श्री सत्य साई अनाथाश्रम ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचही उद्घाटन करतील नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी मुस्लीम समाजानं भिती बाळगू नयाचिरतातलचिस्लीम समाजाचजिगरिक कायमच भारताचजिगरिक असतील असं केंद्रीय मनुष्यवळ विकासमंत्री रमध्येपोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आह विकाल पश्विम बंगालमध्यक्रीलकता इथं बातमीदारांशी बोलत होत नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून टाकण्याची तरतूद नाही असं उत्तराखंडाच भीजपा प्रदर्शाध्यक्ष अजय भट्ट यांनी म्हटलं आहा

हरियाणातल्या कर्नाल इं काल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्त माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपंग्री यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं

अफगाणिस्तानमध्यत्त्विलिबानच्या सत्ताधारी मंडळानं तात्पुरत्या युद्धबंदीला मान्यता दिली असून त्यामुळखिमखिखी शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी एक खिडकी उपलब्ध झाली आहा बेंडखोर गटाच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली असली तरीही त्यांनी ही युद्धबंदी कधी सुरू होणार आणि तिची मुदत किती असद्य हस्रांगितलं नाही

मात्र यावर वॉशिंग्टनकडून तातडीनं प्रतिसाद आलली नाही अमरिकेती न्यूयॉर्कच विव्हर्नर अँड्यू क्युओमो यांनी रॉकलँड काऊंटीमध्यमिन्सो इथं एका रब्बीच्या घरात पाच जणांना भोसकल्याची घटना दहशतवादी कृत्य असल्याचं म्हटलं आह स्थानिक माध्यमांनी दिलखी वृत्तात ज्यू लोकांचा सण हनुक्का साजरा केवी जात असताना रब्बीच्या घरात घुसला आणि त्यानं काही जणांना भोसकून जखमी करून पळून गत्ती जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल कलि आह उल्ला झाल्याच्या काही तासांमध्य पोलिसानी मॅनहटन इथं संशयित व्यक्तीला अटक क्ली ग्राफ्टन ई थॉमस असं त्याचं नाव असून त्याच्या कपड्यावर रकाचखिग होताउयाला न्यायालयात काल हजर करण्यात आलं पण त्याला दोषी ठरवता आलं नाही